त्यांची प्रकृती ठणठणीत असून उपचारांस्तव त्यांना नायडू रुग्णालयात ठेवण्यात आले आहे यातले दोघे पिंपरी चिंचवडचे तर उर्वरीत चौघे पूण्यातले आहेत

कोरोना दसरी लाट कोरोनाच्या संभाव्य द्सऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पूणे जिल्हा सज्ज आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागानं आज दिली

वाढीव बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांमध्ये काही मोठ्या रुग्णालयांचाही समावेश असून याप्रकरणी त्यांना कारवाईला सामोरं जावं लागण्याचीही शक्यता आहे जैववैद्यकीय कचरा रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचरा संकलनाच्या दराच्या प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे

या दराला रुग्णालयांनी विरोध दर्शवला आहे शहरात निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा संकलित करण्याची जबाबदारी पालिकेने पास्को कंपनीवर सोपवली आहे

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर मार्चपासून आतापर्यंत कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशा दोन प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र दर आकारण्यात येत आहेत

फेब्रवारी अखेरपर्यंत या बस ताफ्यात दाखल होतील अशी माहिती पूण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पीएमपीचे पदाधिकारीही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

या योजनेअंतर्गत द्सऱ्या टप्प्यात आणखी दीडशे बस खरेदी करण्यात येणार असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं

त्यासाठी हरकती सूचना मागवण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर बांधकामांचा प्रश्र निर्माण झाला आहे त्याचबरोबर शहरातल्या पेठा आणि मध्यवर्ती भागातले रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे चिारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्रही प्रलंबित होता अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे मात्र आता महापालिका आयुक्तांनी रस्त्यांच्या रुंदीकरणाला परवानगी दिल्यामुळे रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे टेम्पो संघटना गुलटेकडी शिल्या पूणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर आज श्री शिवछत्रपती टेम्पो चालक पंचायत या संघटनेने धडक मोर्चा काढला बाजारात होणारी वाहतूक कोंडी वाटाणा मिरची आणि बटाट्यांच्या टेम्पोंचा होणारा खोळंबा आणि त्यामुळे होणारी गैरसोय याविषयी टेम्पो चालक संघटनेने समिती प्रशासनाकडे पाठप्रावा केला होता

यानंतर झालेल्या बैठकीत त्यांच्या समस्यांवर लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं हवामान् पूणे आणि परिसरात थंडीची तीव्रता काहीशी कमी जाणवत आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत